त्या दरम्यान त्यांनी ट्वीट क्लि

सातारा सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव वाढत असून अधिकाऱ्यांनी मुंबई ठाण्यासह या जिल्ह्यांकडही लक्ष द्यावं असं मुख्यमंत्री म्हणालकोरोना विषाणू संसर्गाबरोबरच आपण इतर अनक्त आव्हानांचा सामना करत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी नमूद कल्लि

दधीत दर दहालक्ष लोकांमाग कोविड रुग्णांचा दर हा जागतिक पातळीवरच्या दरापधी तुलनक्तसर्वात कमी आहा असं केंद्रिय आरोग्य मंत्रालयान म्हटलं आह आरोग्य सचिव राजधाभूषण यांनी आज ही माहिती दिली

राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पदकविजस्ता राज्यातल्या गुणवत्ताधारक खळिडूंना शासकीय सद्या था संधी मिळण्याचा मार्ग अधिक सोपा व्हावा शासकीय सद्या आल्यानंतर खळीडूंना खळीवर लक्ष केंद्रीत करता यावं यासारख्या अनक्वीबाबी क्रीडा धोरणात समाविष्ट करण्यात यप्तीर असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं

त्यांनी सावंगी आमगाव आणि दस्तिईगंज या गावांना भर्ष दस्तिन आपद्यस्त नागरिकांशी संवादही साधला त्यानंतर त्यांनी उपस्थितांना संबोधित कल्ला राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणामुळपूर्व विदर्भात महापुराची स्थिती उदभल्याची टीका त्यांनी यावछी कल्ती

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरट्रांच्या हस्त सिठी नदी स्वच्छता प्रकल्पाचा आरंभ झाला यावछी एमएमआरडीच आयुक्त आर ए राजीव परिवहन मंत्री अॅड

त्यानंतर दंडाधिकाऱ्यांनी ही कोठडी सुनावली

ए सईद आणि न्यायमूर्ती एस पी तावड िांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी सुरु आह आध्यमांनी तपासाला अडथळा यईक्त अशा पद्धतीच्या बातम्या दक्त नयक्त असं सुद्धा न्यायालयानं सांगितलं

एखाद्या महानगराच्या मध्यभागी विस्तीर्ण जंगल फुलवण्याच संपूर्ण जगातलं हप्रिहिलंच उदाहरण ठरणार आहा काल वर्षा निवासस्थानी झालख्खा बैठकीत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरखिनी यासंदर्भात प्रस्ताव दिला दुग्धविकास मंत्री सुनील कद्वीर यांनी या प्रस्तावासंदर्भात पुढाकार घर्तमा होता

पत्रकार पांडुरंग रायकर मृत्यू प्रकरणी बोलताना पुण्यासारख्या शहरात सुसज्ज रुग्णवाहिका मिळू नया क्रिविईट असून याबाबत मुख्यमंत्र्यांना आपण पत्र लिहिणार असल्याचं राऊत यांनी सांगितलं गडविरोली जिल्ह्यात बांधकाम कंत्राटदाराकडून पैसविसूल करुन तत्रिक्षल्यांना न दिल्यामुळत्रिक्षल्यांनी काल रात्री सखाराम झगडू नरोट व्राची गोळ्या झाडून हत्या क्वी तो गडचिरोली तालुक्यातल्या नागवीी इथला रहिवासी होता

या मूर्ती सोन्याच्या आहत्तअसं भासवून त्या लोकांची फसवणूक करण्याकरता वापरल्या गखाचं पोलिसांनी सांगितलं